संरक्षण मंत्रालयातल्या या व्यवहाराशी संबंधित फाईली गहाळ होण्याच्या प्रकरणाच्या चौकशीबरोबरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राहूल यांनी आज नवी दिल्ली क्वें वार्ताहर परिषदेत केली या खरेदी व्यवहारात प्रधानमंत्री कार्यालयाचा समांतर हस्तक्षेप होता असं संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात म्हटलं आहे मात्र सरकार मोदीं यांना वाचवण्याचा प्रयत्न करतत आहे असा आरोप राहल गांधी यांनी केला भारत जगामध्ये सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था बनला असून देशात व्यवसायांसाठी अतिशय सकारात्मक आणि पोषक वातावरण निर्माण झालं आहे असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे पराग्वेची राजधानी असुन्सियों क्वें त्यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारत सक्षम असून पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमधल्या बालाकोट श्रेले दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्यासाठी केलेल्या हवाई कारवाईनं ते सिद्ध झालं आहे असं ते म्हणाले प्रादेशिक आकांक्षांची पूर्वता झाली तरच देशाचा सर्वकष विकास होईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते काल तामिळनाडूमध्ये किलाम्बक्कम क्वि रालोआमधल्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या महामेळाव्यात बोलत होते विरोधी पक्षांचा देशाच्या स्रक्षेविषयीचा दृष्टीकोन निव्वळ स्वार्थ जपणारा आहे त्यांना मजूबत भारत किंवा भक्कम संरक्षण दलं नको आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विविध पावलं उचलली असून कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचं पोलीस महासंचालक सुबोध कुमार जस्प्रिपाल यांनी सांगितलं काल पृण्यात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बळ्ळीनंतर बातमीदारांशी बोलत होते समुद्रमागें दहशतवादी हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण घेत असल्याच्या नौदल प्रमुख एडमिरल सुनील लांबा यांच्या वकत्व्याच्या पार्श्वभूमीवर जस्त्रिाल बोलत होते जलद प्रतिसाद दलाची स्थापना अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची खरेदी प्रत्येक युनिटला विशिष्ट कामाचं वाटप ा ियादी अनेक पावलं गेल्या दहा वर्षात उचलली आहेत समाजमाध्यमांवर चिथावणी खोर मजकूर किंवा अफवा पसरवल्या जात नाहीत ना यावरही पोलीसांची बारीक नजर आहे असं त्यांनी सांगितलं

एस सिवन यांनी म्हटलं आहे

सिवन यांची ही मुलाखत आज रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड वाहिनीवर आपण ऐकू शकाल